विदर्भ आणि मराठवाडा औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाकरीता विद्युत शुल्कात पुढील पाच वर्षात सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

घोषित यंदाही निकालात म्लींच वर्चस्व

राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या औद्योगिकृष्ट्या अविकसित भागांचा विकास होण्यासाठी या विभागातील औद्योगिक घटकांना देण्यात येणारी विदय्त श्ल्क माफीची सवलत प्ढील पाच वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

मात्र या निर्णयामुळे या दोन्ही विभागातील उद्योग इतर ठिकाणच्या उद्योगांशी स्पर्धा करण्यास सक्षम होण्यास मदत होणार आहे परिणामी या भागातील उद्योग वाढीसोबतच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे दरम्यान राज्यात उदभवलेल्या तीव्र द्रष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पृष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले

नामप्राविप्रचे अप्पर जिल्हाधिकारी हेमंत पवार आणि अधीक्षक अभियंता सुनील ग्ज्जेलवार यांच्या हस्ते विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नस कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरीकापर्यंत शासकिय निमशासकिय आणि खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी कॉमन सर्व्हीस सेंटर योजना वाशिम जिल्ह्यात राबविली जात आहे

यंदाही निकालात म्लींनीच बाजी मारली असून म्लींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे म्लांपेक्षा जवळपास आठ टक्क्यानं अधिक आहे असं मंडळाच्या अध्यक्षा डॉ शक्तला काळे आणि सचिव डॉ अशोक भोसले यांनी आज म्बईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

गेल्या वर्षीच्या तुलनेत गडचिरोलीच्या निकालात तफावत झाल्याची माहिती विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी पत्र परिषदेत दिली

पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती प्स्तके देण्याच्या दृष्टीकोनातून प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा ताल्क्यातील आदिवासी विकास विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या राज्यातील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे

आता हे विद्यार्थी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत

आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प धरणे अंतर्गत चिखलदरा येथील एकलव्य निवासी शाळेचा सुग्रीव मंदिर आणि अंक्श विठ्ठल बाबळे आणि म्न्ना साब्लाल अधिकार या विद्यार्थ्याची गिर्यारोहणासाठी निवड झाली होती

मंत्रालयात आज रस्ते रेल्वे मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आढावा घेतला यावेळी विभागीय आय्क्त जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला वर्धा नागपूर आणि अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिले मेट्रो मार्ग क्र

नागप्र शहर आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई संदर्भात आढावा बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकृळे यांच्या अध्यक्षतेखाली न्कतीच घेण्यात आली यावेळी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याच्या तसंच पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचना त्यांनी केल्यात दरम्यान खरीप हंगामपूर्व आढावा बैठक देखील पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी घेण्यात आली

खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असतानाच पीक कर्जवाटपाची गती संथ असल्याचे चित्र ब्लढाणा जिल्ह्यात असल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे

त्यामुळे पीक कर्जाचा वेग वाढविण्याची गरज प्रतिपादीत होत आहे

एस चे द्रावण कसे तयार करतात याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले जाणार आहे स्तनपान क्पोषण आहार आणि स्वच्छता याबाबत सम्पदेशन केले जाणार आहे तसंच प्रत्यक्ष आरोग्य संस्थेत ओ आर एस आणि झिंक कोपरा तयार करण्यात येणार असून अतिसार झालेला प्रत्येक बालकांस इथं लगेच उपचार केले जाईल

भारतीय वायू दलाचे एअर मार्शल जे

सिंह यांनी न्कतीच नागपूर स्थित अन्रक्षण कमान मुख्यालयाचा दौरा केला यावेळी नागप्रातील मुख्यालयात विमानांसंबंधीत करण्यात येणाऱ्या विविध स्धारणा आणि उपकरणांबाबत त्यांना माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करतांना त्यांनी कौशल्य आणि आध्निक तंत्रज्ञानात वृद्धी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यावर भर देण्यास सांगितलं

जिल्ह्यातील क्चई जंगल क्षेत्रात सी आर पी एफ राज्य पोलीस आणि कोब्रा यांची संय्क्त कारवाई स्रू असताना स्फोट झाल्याचं वृत्त आहे दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे विदर्भात उन्हाचा तडाखा सर्वत्र जाणवत असून गेल्या तीन दिवसांपासून उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात येत आहे

येत्या काही दिवसांत देखील उष्णतामान कायम राहण्याचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला असन उष्म्यापासून बचाव करण्याच्या सुचना देखील नागरिकांना देण्यात आल्या आहेत